शासन भक्कमपणे उभं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांचं प्रतिपादन जकार्ता इथं सुरु असलेल्या इंडोनेशिया मास्टर्स स्पर्धेत भारताची सायना नेहवाल ठरली विजेती

स्वतःच्या आणि देशाच्या स्वप्नांच्या संगमाची वेळ आता आली आहे असं ते म्हणाले

संत रोहिदास यांच्या जातीपाती विरहित विचारसरणीचा आणि श्रमाची प्रतिष्ठा करण्याच्या विचारसरणीचा त्यांनी गौरव केला देशाच्या अंतराळ विषयक कार्यक्रमाबाबतही प्रधानमंत्र्यानी महिती दिली

पृण्यात झालेल्या खेलो डिया क्रीडा स्पर्धा आणि खेळाडूंची क्षमता यावर त्यांनी प्रकाश टाकला

देशात परिक्षांचे दिवस येत असून विद्यार्थ्याशी परिक्षा पे चर्चा या कार्यक्रमातून संवाद साधणार असल्याचं त्यांनी सांगितलं

चिपी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी इथल्या विमानतळांचा या योजनेत समावेश केला आहे अशी माहिती केंद्रीय वाणिज्य उद्योग आणि नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली सावंतवाडी रेल्वे टर्मिनस विकास कार्यक्रमांतर्गत रेलोटेल हॉटेलचे भूमिप्जन तसंच रत्नागिरी रनिंग रुमच्या वातानुकूलन यंत्रणेचं लोकार्पण आज प्रभू यांनी रिमोटव्दारे केलं त्यासाठी सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर आयोजित कार्यक्रमात प्रभू बोलत होते

याबरोबरच सीप्लेन अंतर्गतही कोकणातल्या किनाऱ्यावर लवकरच ही सुविधा सुरु करण्याचा मानस आहे असं प्रभू यांनी सांगितलं रेल्वे विमानसेवा सीप्लेन यांच्या माध्यमातून कोकणात पर्यटनाला चालना मिळणार असून तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल असा विश्वास प्रभू यांनी व्यक्त केला यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर खासदार विनायक राऊत इत्यादी मान्यवर उपस्थित होते केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्यविषयक योजनांच्या माध्यमातून प्रत्येक गरीब आणि मध्यमवर्गीय रुग्णांच्या पाठीशी शासन भक्कमपणे उभं आहे त्यामुळे प्रत्येक नागरिकाला सुरक्षा कवच मिळाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे ते आज नागपूर इथं अटल आरोग्य शिबिराचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते राज्य शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेतूनही गरीब आणि मध्यमवर्गीय रुग्णांवर सुमारे तेवीसशे आजारांवर उपचार होत असल्याचं त्यांनी सांगितलं संसदेच्या आगामी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी येत्या बुधवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे लोकसभेचं कामकाज सुरळीत चालावं याकरता त्या या बैठकीत सर्वपक्षीय खासदारांना आवाहन करणार आहेत

अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानं होईल येत्या एक फेब्रवारीला हंगामी अर्थसंकल्प सादर होईल

लातूर महानगरपालिकेनं अतिक्रमणात हटवलेल्या फेरीवाल्यांना जागा उपलब्ध करुन देण्याबाबतचं धोरण तात्काळ जाहीर करावं असं लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी म्हटलं आहे

महानगरपालिकेनं त्वरित सर्वसाधारण सभा घेऊन त्यामध्ये वर्षानुवर्षे लातूर शहरात राहणाऱ्या परंतू आजपर्यंत त्यांच्या नावावर जागा न झालेल्या सुमारे तीन हजार कूटुंबांना पुढच्या दहा दिवसांत कबाले वाटप करण्याचा निर्णय घेण्याचे निर्देश निलंगेकर यांनी दिले

टी च्या शंभर नवीन बसगाड्या लवकरच सिंधुदर्गात दाखल होतील अशी माहिती अर्थ आणि गृह राज्यमंत्री तसंच सिंधुदर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे सिंधुदुर्गनगरी बस स्थानकाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते

खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यावेळी उपस्थित होते जकार्ता इथं सुरु असलेली इंडोनेशिया मास्टर्स स्पर्धा आज भारताच्या सायना नेहवालन जिकली तीनवेळची जागतिक विजेती स्पेनची कॅरोलिना मरीन हिच्याविरुद्धच्या अंतिम सामन्यात भारताच्या सायना नेहवालनं विजय मिळवला

मरिन ही उत्तम प्रतिस्पर्धी असून दुखापतीमुळे तिला माघार घ्यावी लागणं दु्दॅवी असल्याचं सायनानं म्हटलं आहे जागतिक मानांकनात पहिल्या स्थानावर असलेला सर्बियाचा नोवाक जोकोविच ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेचा विजेता ठरला आहे

नाटकाच्या माध्यमातून बदलणारा काळ या बदलत्या काळात मुलांच्या मनात सुरु असलेली घुसमट त्यांचा ताण रंगमंचावर व्यक्त व्हायला हवा असं मत ज्येष्ठ रंगकर्मी प्रा गिरीश सहदेव यांनी व्यक्त केलं लातूर इथं आज सोळाव्या राज्य बाल नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचं उद्वाटन केल्यानंतर ते बोलत होते लहान मुलांच्या विषयांकडे दिग्दर्शक नाट्य लेखकांनी अधिक गांभीर्यानं पहायला हवं असं सांगतानाच त्यांनी मुलांना आनंदासाठी नाटकांकडे वळा असा सल्लाही दिला औरंगाबाद इथं एक ते चार फेब्र्वारी दरम्यान पाचवं राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन महा एप्रोचं आयोजन करण्यात आलं आहे या प्रदर्शनाचे समन्वयक वसंत देशमुख यांनी आज औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत ही माहीती दिली पैठण मार्गावरच्या कृषी विज्ञान केंद्र परिसरातल्या मैदानावर हे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे भारत आणि न्यूझीलंडदरम्यान तिसरा एकदिवसीय क्रिकेट सामना उद्या माऊंट मौंगानुई इथं होणार आहे

विदर्भाच्या काही भागात तापमानात लक्षणीय घट तर मराठवाड्यात तापमानात किचित घट झाली आहे आज सर्वात कमी आठ अंश सेल्सिअस तापमान नाशिक इथं नोंदवलं गेलं

मुंबईत अद्यापही थंडीचा कडाका कायम असून थंडगार वा यांमुळे मुंबईकरांना सुखद वातावरण अनुभवायला मिळत आहे येत्या दोन दिवसात दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे